आपला देश सौर उर्जेत जगात पहिल्या पाच स्थानांमधे असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली सौर उर्जा ही सुरक्षित शुद्ध आणि निश्चित उर्जा असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नम्द केलं आपल्या देशाकडे शुद्ध उर्जेसाठी खूप मोठी बाजारपेठ म्हणून पाहिलं जात असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले

जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजिक जखमी झालेल्या या कर्मचाऱ्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथं उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला भारतीय सैन्यानं या गोळीबाराला प्रत्युत्तर दिल्यानंतर दोन्ही बाजुंनी गोळीबार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे

विनाकारण फिरणाऱ्याविरुद्ध कारवाई सुरू झाली आहे ही संचारबंदी यशस्वी करण्यासाठी एक विशेष योजना आखण्यात आल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे महापालिका पोलिस आणि महसूल प्रशासन यासाठी एकत्रितपणे कार्यरत आहे महापालिकेनं चारशे चाळीस कर्मचारी दहा प्रभाग अधिकारी विभाग प्रमुख तसंच वीस पर्यवेक्षकांची यासाठी नियुक्ती केली आहे दोनशे पथकं यासाठी स्थापन करण्यात आली असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे

जळगाव इथं आरोग्य व्यवस्थेचा पाहणी दौरा त्यांनी केला त्यावेळी ते बोलत होते अमरावती जिल्हा रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी यंत्रणेचा शुभारंभ राज्याच्या महिला आणि बालविकास तसंच पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज करण्यात आला जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांत स्थानिक स्तरावर ही सुविधा उपलब्ध झाल्यानं कोरोना विषाणूच्या उपचारांना गती मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तसंच बियाणं न उगविल्यामुळे द्बार पेरणीचं संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी असे निर्देश पालकमंत्री ठाकूर यांनी आज या संदर्भातील पाहणी करून दिले